मतदान पार पडलं यंदा नवमतदारांनी उत्साहात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला

द्रसऱ्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारासाठी म्ख्यमत्री यांची आज अकोल्यात सभा

आणि विदर्भात उन्हाची तीव्रता कायम

लोकसभा निवडण्कीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदार संघांत आज मतदान पार पडलं सकाळी सात वाजतापासून स्रू झालेलं मतदान संध्याकाळी सहा वाजता थांबवण्यात आलं

पहिल्या टप्प्यात विदर्भातील वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघात आज मतदान शांततेत पार पडलं

यवतमाळ वाशिम मतदार संघात मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी प्राप्त झाल्या मतदानाच्या वेळी क्ठंही अन्चित प्रकार घडला नसून गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडण्कीसाठी मतदान स्रु असताना आज नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी इथल्या मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी भूस्रुंगस्फोट घडवून आणला वाघेझरी इथल्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आलं होतं परंत् हे मतदान केंद्र स्रक्षिततेच्या दृष्टीनं योग्य नसल्यानं नंतर त्यात बदल करुन ते अन्यत्र हलविण्यात आले आज सकाळी साडेअकरा वाजताच्या स्मारास नव्या मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना नक्षल्यांनी पेरुन ठेवलेल्या भूसुरुंगाचा स्फोट केला यात क्णीही जखमी झाल्याचं वृत्त नाही

नवीन मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साहाचं वातावरण होतं तर वयोवद्ध महिला आणि प्रूषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आज सकाळपासूनच मतदानासाठी शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्याचं आमच्या सर्वच ठिकाणच्या वार्ताहरानं कळविलं आहे विदर्भात वाढलेला तापमान लक्षात घेता मतदारांनी सकाळी मतदान करण्यास पसंती दिली द्रपारी चार वाजल्यानंतर प्न्हा मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या

मतदान संपल्यानंतर सर्वच मतदानयंत्रे त्या त्या जिल्ह्याच्या मुख्यालयात सुरक्षितपणे ठेवल्या जाणार आहे

पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात प्ढीलप्रमाण मतदान झालं आहे

यंदा नवमतदारांनी देखील उत्साहात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला

म्हणजे अशी एक्साइटमेंट आहे वोटींग करायची आता आपला फ्युचर पाच वर्षासाठी नवीन सरकार करायची आहे

म्हणजे आपल्या फ्युचरसाठी आपल्यालाच फायदा होईल

आज राज्यात सात मतदारसंघांत झालेल्या मतदानाविषयी आमचे स्थानिक प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत

मतदानासाठी केंद्रावर भागात अल्प प्रतिसाद तर ग्रामीण भागात भरभरून प्रतिसादचं चित्र दिसत होतं सखी महिला केंद्रामुळं महिलांची संख्या उल्लेखनीय होती दिव्यांगांच्या सुविधेमुळं दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडला पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उल्हास दिसून आला

शहरी भागातही नागरिकांचा प्रतिसाद वाखान्याजोगा होता विषेश म्हणजे नक्षल कारवायांनी ग्रस्त असलेल्या या जिल्हयात आज मतदानाच्या दिवशी एटापल्ली तालुक्यातील वाघेजरी येथील एका जुन्या मतदान केंद्रावर नक्षल्यांनी स्फोट घडविला परंतु तेथील मतदान केंद्र प्रशासनाने दुसरीकडे हलविल्याने मोठा अनर्थ टळला

नागप्र लोकसभा निवडण्कीच्या मतदानाला आज नागप्रात सकाळी सात वाजता शांततेत सुरुवात झाली नागपूर लोकसभेचे खासदार नितीन गडकरी यांनी त्यांच्या क्ट्ंबियांसमवेत महाल इथल्या नागपूर महानगर पालिकेच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता मतदान केलं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ इथल्या हिन्दी उच्च प्राथमिक शाळेत मतदान केलं मतदानाच्या वेळी तरूण मतदार आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहण्यासारख्या होता त्यांना व्ही व्ही पॅटबद्दल प्रतिक्रिया विचारली असता मतदान करतांना कोणतीही अडचण आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आज नागप्रात कमालीचं तापमान असूनही मतदानासाठी गर्दी होती सर्वच केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती सैन्य शौर्याचे प्रावे मागणाऱ्या काँग्रेस नेत्यांना रॉकेट सोबत पाठविले असते तिथेच त्यांना प्रावे मिळाले असते असा दावा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात केला भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारात ते आज बोलत होते

देशातल्या नदया प्रदृषण मुक्त करण्यासाठी एक राष्ट्रीय योजना आखून तिची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं एक मध्यवर्ती नियंत्रण समिती स्थापन केली आहे न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्शक्मार गोयल यांनी स्थापन केलेल्या या समिती सदस्यांमध्ये पर्यावरण मंत्रालय प्रद्षण नियंत्रण मंडळ आणि निर्मल गंगा अभियानाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल नदी प्रद्षण निर्म्लनात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती संस्था तसंच राज्यांसाठी विशेष प्रस्कार जाहीर करण्यासही न्यायाधिकरणानं सांगितलं आहे

नागपूर जिल्ह्यातील काही भागांसह भंडारा अमरावती गडचिरोली ब्रह्मप्री चंद्रपूर गोंदिया इथं वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे